गृह बांधणी आणि नागरी व्यवस्थापन मंत्री हरदीप पुरी यांनी नवी दिल्लीत पत्रकारांना ही माहिती दिली

परवडणाऱ्या किंमतीत घरे देणारी ही जगातील एक सर्वात मोठी योजना आहे गृहबांधणी सचिव दुर्गाशंकर मिश्र यांनी सांगितलं की योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिक बांधकाम मजुर घरगुती कामगार आणि कलाकार अशा विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे लाभार्थीच्या घराची मालकी घरातील प्रमुख महिलेच्या किवा संयुक्त नावे असते

प्रमाणीकरणासाठी दररोज अशा तीन कोटी विनंती येत असल्याचं आधारच्या सूत्रांनी सांगितलं

या कार्यक्रमाचा हा साठावा भाग आहे

ऐकू या मिग विमानांच्या गौरवशाली इतिहासाविषयी

पहिली विमानं आयात केली असली तरी नंतर ती नाशिकजवळ ओझर हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेडमध्ये भारतातच बनु लागली

काही अपघातानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ह्या विमानांना कालबाह्य झाल्यामुळे निरोप देण्यात आला हवाई दलाच्या जोधपूर तळावरून काल सात विमानं आकाशात झेपावली आकाशवाणी बातम्यांसाठी मेघना देशपांडे पुणे

पूणे मेट्रोची चाचणी घेण्यासाठी नागपूरहून काही डबे मागविण्यात आले आहेत लवकरच त्यांची चाचणी घेतल्यानंतर पिंपरी ते फुगेवाडी दापोडी मार्गावरील सेवा सुरु करण्याचं नियोजन करण्यात येईल असं महामेट्रोतर्फे सांगण्यात आलं मोर्चा नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ तसंच विरोधात काल देशात विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात आले बांगलादेशी घुसखोरांविरोधात सातत्याने बोलणाऱ्या शिवसेनेच्या तोंडाला सत्तेमुळेकुलूप लागलं आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीसयांनी काल मुंबईत केली नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ काल भाजपच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला त्यावेळी ते बोलत होते दिल्लीत जुन्या जामा मशिदीबाहेर आंदोलकांनी घोषणाबाजी करत या कायद्याला विरोध केला तर कोलकातामध्ये कॉंग्रेस आणि डाव्यापक्षांनी मिळून मोर्चा काढला

पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे अध्यक्ष प्रकाश पोहरे यांच्या हस्ते आणि उन्नत भारत अभियानाधे राष्ट्रीय अध्यक्ष आणि नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ विजय भटकर यांच्या विशेष उपस्थितीत करण्यात आले यापुढे उन्नत भारत अभियानाद्वारे जैविक शेतीसाठी पुढाकार घेण्यात येणार असून पंचगव्य आधारित जैविक शेती आता गावागावामधून होणे महत्त्वाये आहे असं भटकर यांनी सांगितलं शेतकऱ्यांनी केलेल्या हरितक्रांतीमुळे देशातील धान्याची कोठारं भरली आहेत मात्र शेतकऱ्यांनी विषमुक्त जैविक शेती करणे गरजेचे असल्याचे मत पोहरे यांनी व्यक्त केले शाश्वत शेती आणि संपन्न शेतकरी यासाठी आयोजित या प्रदर्शनात अभिनव तंत्रज्ञान कौशल्य विकास तसंच पूरक व्यवसाय गट शेती प्रक्रिया उद्योगातील संधी बदलत्या जागतिक परिस्थितीत लाभदायक शेतीचे तंत्र आणि एकंदरीत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी व्यवसायाभिमुख माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे अमरावती अमरावती इथं श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे डॉ

याप्रसंगी विज्ञान नवोन्मेष कार्य केंद्राचं उद्गाटन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हस्ते यावेळी झालं संशोधनाला चालना मिळण्यासाठी संस्थेच्या विस्तीर्ण परिसरात सुमारे अडीच कोटी खर्चून हे केंद्र उभारण्यात आले आहे ताकारी सांगली सांगली जिल्ह्यातील ताकारी उपसा सिंचन योजनेचे या इंगामातील पहिले आवर्तन सुरू करण्यात आलं आहे या योजनेतन लाभक्षेत्रातील गावांना सुरुवातीपासन पाण्याचे वितरण केले जाणार आहे

अवकाळी पाऊस अतिवृष्टी यामुळे उपसा सिंचन योजनेचे आवर्तन लांबणीवर पडले होते मध्य रेल्वे विकास कामं जळगाव भूसावळ विभागातील खंडवा रेल्वे स्थानकावरील टीटी लॉबीसह लोकोपायलट लॉबीचे आणि सीसीटीव्ही कॅमेयचि उद्घाटन मध्य रेल्वेचे व्यवस्थापक संजीव मित्तल यांच्या हस्ते काल करण्यात आले यावेळी आयोजित प्रदर्शनाला त्यांनी भेट दिली

राज्यपाल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी काल पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊन पूजा केली विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीच्या वतीनं राज्यपालांचा सत्कार करण्यात आला

केवळ आरती कालावधीत पुरुषांना सोवळं नेसून आणि महिलांनी साडी परिधान केली असल्यास गर्भगुहात दर्शन घेता येणार आहे अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश गणेश देशमुख यांनी काल पत्रकार परिषदेत दिली स्थानिक गांवकऱ्यांनी ग्रामसभेत या संदर्भात ठराव करून देवस्थानकडे पाठविला होता राणे रत्नागिरी रत्नागिरीची नगराध्यक्ष पदाची निवडणूक शिवसेनेनं नागरिकांवर लादली असल्याची टिका भाजपा खासदार नारायण राणे यांनी काल रत्नागिरी इथं केली या निवडणुकीतील भाजपाचे उमेदवार दीपक पटवर्धन यांच्या प्रचारानिमित्त ते बातमीदारांसोबत बोलत होते

वाळ चोरी कारवाई धळे ध्रळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात दातर्ती इथे पांझरा नदीतून वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या पथकाला दमदाटी करीत साक्रीये तहसीलदार प्रविण चव्हाण यांच्या अंगावर डंपर घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता

सर्व रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत निधन मंबई पश्चिम ज्येष्ठ व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचे काल रात्री मुंबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधनझालं

लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांचा त्यांच्यावर प्रभाव होता एटलास्ट वर्ल्ड प्रेस रिव्ह्यू इ पीडी ब्लिटझ मिड डे द डेली आफ्टरनून फ्री प्रेस जर्नल मार्मिक लोकप्रभा चित्रलेखा लोकसत्ता सकाळ आदी वृत्तपत्रं आणि नियतकालकांमधून ते कोणत्याही विषयावरचे व्यंगचित्रं सर्जनशील कल्पकतेने सहज काढत असत सायकल पोलो स्पर्धा गोंदिया ऑल इंडिया सायकल पोलो असोसिएशन आणि गोंदिया जिल्हा सायकल पोलो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने गोंदिया इथं मुलींच्या विविध गटातील सायकल पोलो स्पर्धाची काल पासून सुरुवात झाली

नक्षलग्रस्त जिल्ह्यातील खेळाडूना पोलोची माहिती व्हावी आणि पोलोचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन यंदा गोंदिया इथ करण्यात आले आहे

विदर्भात पारा घसरल्याचं दिसत आहे मध्य महाराष्ट्रात जळगाव नासिक वगळता अन्य जिल्ह्यात किमान पारा उबदार अवस्थेतच आहे